स्वच्छ शहरांच्या यादीत मध्यप्रदेशातल्या इंदूर शहरानं सर्वप्रथम क्रमांक पटकावला

यंदाच्या स्वच्छ सर्वेक्षणात बेस्ट परफॉर्मिंग स्टेट चा तिसऱ्या क्रमांकाचा पुरस्कारही महाराष्ट्राला मिळाला आहे

कचरामुक्त ठरलेल्या या शहरांमध्ये मूल वैजापूर वसई विरार मिरा भाईदर नवी मुंबई खोपोली जुन्नर लोणावळा सासवड भोर इंदापूर संगमनेर परळी पंढरपूर मंगळवेढा महाबळेश्वर पाचगणी कराड रत्नागिरी मलकापूर पन्हाळा वडगाव कोल्हापूर गडहिंग्लज विटा तासगाव कोरेगाव या शहरांचा समावेश आहे

तीन ते दहा लाख लोकसंख्या असलेल्या शहरांमधून नागरिक प्रतिसादासाठी चंद्रपूर शहराला गौरविण्यात आलं तर घनकचरा व्यवस्थापनात केलेल्या उल्लेखनीय कार्यायाठी लातूर शहराला स्वच्छ सर्वेक्षण पुरस्कार देण्यात आला स्वच्छ सर्वेक्षणात नवसंकल्पनांचा प्रभावी वापर केल्याबद्दल राजधानीच्या शहरांसाठी असलेला स्वच्छ सर्वेक्षण प्रस्कार ब्रन्हमुंबई शहराला देण्यात आला

अहमदनगर कॅन्टोन्मेंट बोर्डास उत्तम स्वच्छ कॅन्टोन्मेंट पुरस्कार देण्यात आला आहे

राफेल सर्वोच्च न्यायालय संरक्षण मंत्रालयातील राफेल विमान खरेदी बाबतची गोपनीय कागदपत्र चोरीला गेली असून या बाबत तपास चालू असल्याचं महान्यायवादी वेणू गोपाल यांनी काल सर्वोच्च न्यायालयात सांगितलं फेरविचार याचिका दाखल करणाऱ्यांनीच हीच कागदपत्र सादर केल्याचं ते म्हणाले

अयोध्या वाद अयोध्येतील रामजन्मभूमीचा वाद मध्यस्थांच्या मार्फत सोडवायचा की अन्य माध्यमातून याबाबतचा निकाल सर्वोच्च न्यायालयानं काल राखून ठेवला निर्मोही आखाडा आणि मुस्लिम वक्फ बोर्डानं या वादाप्रकरणी मध्यस्थ नेमण्यासाठी अनुकूलता दर्शवली होती मात्र हिंदू महासभेसह अन्य हिंदूत्ववादी संघटनांनी त्यास विरोध दर्शवल्यानं न्यायालयानं हा निकाल राखून ठेवला

गृहबांधणी आणि शहरी व्यवहार मंत्री हरदीप सिंग पुरी यांनी काल नविदिल्लीत ही माहिती दिली श्रमयोगी मानधन प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन योजनेत पृणे जिल्ह्यानं राज्यात द्सरा क्रमांक पटकावला आहे

प्रथम क्रमांकावर सातारा आणि तिसऱ्या क्रमांकावर अमरावती आहे या संदर्भात पूणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुरज मांढरे यांनी पूणे आकाशवाणीशी बोलताना सांगितलं असंघटीत क्षेत्रात काम करणाऱ्या कामगारांना वृद्वापकाळात उत्पनाची समस्या मोठ्या प्रमाणावर भेडसावते यावर उपाय म्हणून केंद्रशासनाने प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन योजना सादर केली आहे अठरा ते चाळीस वयोगटातील व पंधरा हजार पेक्षा कमी मासिक उत्पन्न असलेली कोणतीही व्यक्ती या योजनेमध्ये अत्यल्प हप्ता भरुन सहभागी होऊ शकते रिक्षा चालक घरामध्ये शिवणकाम सारखे छोटे मोठो उद्योग करणाऱ्या महिला खाजगी द्कांनामध्ये काम करणारे सेल्समन या सवृंना विनम्र आहवान आहे की अत्यल्प हप्ता भरुन आपण यायोजनेमध्ये कृपया सहभागी व्हावे त्यासाठी आपल्या नजिकच्या आपले सरकार सेवा केंद्रामध्ये तातडीने संपर्क साधावा

कृषीमंत्री राधामोहनसिंग यांनी काल दिल्लीत वार्ताहरांना ही माहिती दिली पश्चिम बंगाल सारखी काही राज्यं पात्र शेतकऱ्यांची माहितीच देत नसल्यानं तिथं शेतकऱ्यांपर्यंत या योजनेचे लाभ पोहोचवण्यात अडचण येत असल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला

पाण्याचं संभाव्य संकट पाहता पाणी जपून वापरण्याचं आवाहन करण्यात आलं आहे पाणीटंचाईचा सर्वाधिक फटका मराठवाड्याला बसला असून या विभागातील धरणांमध्ये एकूण सरासरी केवळ सात टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे

जैसवाल राज्याची पोलिस यंत्रणा निवडणुकीसाठी सज्ज असून प्रत्येक आव्हानाला सामोर जायला तयार आहे निवडणुकीच्या दरम्यान कोणताही अनुषित प्रकार घडु नये यासाठी खबरदारी घेण्यात येत आहे

अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी दिलीप शिंदे यांनी काल मुंबईत निवडणूकविषयक कार्यशाळेत ही माहिती दिली वेबकास्टिंगमुळे संभाव्य गैरप्रकारांना आळा घालता येऊ शकेल सत्याग्रह ते स्वच्छाग्रह गांधीजींनी सुरु केलेला स्वच्छतेचा वसा पुढे नेण्याचं कार्य पंतप्रधान नरेंद्र मोदी करत आहेत असं मत खासदार अनिल शिरोळे यांनी व्यक्त केलं हवामान राज्यात सर्वत्र हवामान कोरडं असून काल मराठवाड्यात कमाल तापमानात काहीशी घट झाली आज राज्यात हवामान कोरडं आणि तापमान सरासरीच्या आसपास राहील असा अंदाज आहे